आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षाचे नेते प्रचारसभांना संबोधित करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगड आणि बस्तीमध्ये तर बिहारमधल्या वाल्मिकीनगरमधे सभेला संबोधित करणार आहेत भाजप अध्यक्ष अमित शाह हे फतेहपूरमध्ये प्रचारसभेला संबोधित करणार असून अमेठीमध्ये स्मृती इराणी यांच्या समर्थनार्थ एक रोड शो घेणार आहे काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे उत्तर प्रदेशमधल्या सुल्तानप्रमधे तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे बहारिच आणि गोंडा जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करणार आहेत

देशद्रोह हत्या गुन्हेगारी कट रचणे बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा अशा विविध कलमांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जालना शहरानजिकच्या राजलक्ष्मी फर्टिलायझर्स कंपनीच्या गोदामावर जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा छापा टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त केला आहे

लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होणार असल्यानं शेतकऱ्यांना विकण्यासाठी हे खत बाजारात जाणार होतं या प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रक सयप्पा गरांडे यांच्या तक्रारीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूर्याच्या अभ्यासाकरता भारतीय अंतराळ संशोधन संस्था पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला यान पाठवण्याच्या प्रयत्नात आहे

सिवन यांनी काल नागरकोविल िं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

फानी सारख्या चक्रीवादळापासून बचाव करण्याच्या दृष्टीनं उपग्रहांकडून मिळणारी हवामान विषयक सूचना महत्त्वाची ठरते असं ते म्हणाले

नांदेड भोकर हदगाव मुखेड लोहा हिमायतनगर देगलूर आणि किनवट या तालुक्यांमध्ये ही पाणीटंचाई जाणवत आहे

काँप्रेसच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल हल्ल्याची थट्टा करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाच्या सेनादलांचा अपमान करत असल्याची टिका काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते भाजपा पराभवाच्या भितीनं केवळ भावनिक मुद्द्यांना हात घालत असून प्रत्यक्ष आव्हानांविषयी चर्चा करणंही टाळत आहे असं ते म्हणाले मोदी यांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झाल्याचा आरोप करुन ती सावरण्यासाठी काँप्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात विविध उपाययोजना मांडल्या आहेत असा दावा गांधी यांनी केला मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचं श्रेय भाजपा घेत आहे मात्र त्याची सुटकाही भाजपा सरकारनंच केली होती अशी टीका त्यांनी केली

ए अर्थात भारतीय साखर कारखाना संघानं व्यक्त केला आहे

एस ए नं जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे भारताचा अव्वल भालाफेकपट्र नीरज चोप्रा दूखापतीतून लवकरात लवकर पूर्णपणे बरा व्हावा यासाठी त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत देशाचा अभिमान सातत्यानं उंचावणारा नीरज हा अतिशय धाडसी युवा खेळाडू आहे असं प्रधानमंत्र्यांनी ट्वीट करून सांगितलं नीरजच्या कोपरावर काल मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली पटियाळा इथं गेल्या महिन्यात सराव करताना त्याचं कोपर दुखावलं होतं

आजचा दुसरा सामना रॉयल चँलेंजर्स बेंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद या संघामधे रात्री आठ वाजता होईल गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवली राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं होतं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

या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा श्राारा हवामान विभागानं दिला आहे